स्वामित्व योजने अंतर्गत मिळकत पत्रिकांचं पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन वाटप

उघडलेल्या दारातून समुद्धी आली पाहिजे कोरोना नको मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

मूंबईतल्या मेट्रो तीन प्रकल्पाची कारशेड आरे तून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय

मुख्यमंत्र्यांचा संवाद म्हणजे केवळ बोलाची कढी बोलाचा भात विरोधकांची टीका

शेतात वाळवणाला ठेवलेलं सोयाबिन पावसात भिजल्यास पीक विम्याचा लाभ शक्य

जाता जाता महाराष्ट्राला झोडपणाऱ्या पावसाचा जोर अजून चार दिवस तरी राहणार

देशातील खेड्यांमध्ये यामुळे ऐतिहासिक बदल होतील आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे आणखी एक मोठं पाऊल आहे असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी बोलताना केलं भारतरत्न लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देशमुख या भारताच्या दोन थोर सुप्त्रांच्या जयंती दिनी हे मोठं काम होत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला जमीन आणि घराच्या मालकीबाबतची संदिग्धता संप्टात आणणारी ही स्वामित्व योजना काय आहे ते सांगणारा हा वृत्तांत

या योजनेची यशस्विता आणि त्याचा ग्रामीण जीवनावर होणारा परिणाम पाहून केंद्र शासनानं ही योजना जशीच्या तशी स्वीकारलेली आहे

यापैकी पूणे जिल्ह्यातील हवेली तालूक्यातील मौजे कोंढणपूर इथले शेतकरी विश्वनाथ मुजूमले यांना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन मिळकत पत्रिका मिळण्याचा मान मिळाला आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पूणे इंट्रो म्जम्ले पंतप्रधानांनी कालच्या कार्यक्रमात स्वामित्व योजनेच्या काही लाभार्थ्यांशी संवादही साधला पुणे जिल्ह्यातले लाभार्थी विश्वनाथ मुजमुले यांच्याशी संपर्क साधून आम्ही याबद्दलची त्यांची भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला

गेल्या महिन्यांपासून लोकल मंदिर आणि जीम सुरु करण्याची मागणी सातत्यानं होत आहे त्यामुळे मुख्यमंत्री याबद्दल काही निर्णय जाहीर करतात का याकडे सगळयांचं लक्ष लागलं होतं मात्र उघडलेल्या दारातून समृद्धी आली पाहिजे कोरोना नको अशा शब्दात मूख्यमंत्र्यांनी या मागण्या मान्य करण्यास तूर्तास नकार दिला आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कालच्या संवादात इतरही काही वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य केलं केंद्र सरकारच्या कृषी कायद्यातलं जे चांगलं आहे त्याचा आम्ही नक्कीच स्वीकार करू मात्र शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पडणार असेल तर मात्र आम्ही ते स्वीकारणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं जे विकेल ते पिकेल हे एक आपलं कृषीचं धोरण आहे आणि याबाबत जनजागृती करणं सुरू आहे असं ते म्हणाले केंद्रीय कृषी कायद्यांबाबत विविध संबधित घटकांशी चर्चा सुरू आहे त्यानंतरच राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोकणाला बसलेला निसर्ग चक्रीवादळचा फटका आणि पूर्व विदर्भातल्या पूर संकटाचा उल्लेख करून या संकटग्रस्तांना योग्य ती मदत केली जात आहे शेतकऱ्यांनी निर्धास्त रहावं सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा निर्वाळाही मुख्यमंत्र्यांनी दिला मुंबईतल्या मेट्रो तीन प्रकल्पाची कारशेड आता आरेऐवजी कांजूरमार्ग इथे उभारण्यात येणार असल्याचंही ठाकरे यांनी काल जाहीर केलं कांजूरमार्ग इथे ज्या ठिकाणी कारशेड उभारण्यात येणार आहे ती जमीन सरकारची आहे त्यामुळे जमिनीसाठी एक पैसाही द्यावा लागणार नाही असा दावा त्यांनी केला कारशेड कांजूरमार्गमध्ये जाणार असली तरी आरेच्या जंगलात या कारशेड प्रकल्पासाठी एक इमारत बांधून झाली आहे ती दूसऱ्या कामासाठी वापरण्यात येईल

आरे कारशेड विरोधात आंदोलन करणारे नागरिक आणि पर्यावरणवाद्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली

मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी आहे कारण ही जमीन कोर्टकज्ज्यात अडकलेली आहे मुंबईत कारशेडसाठी फक्त आरेची जमीन उपयुक्त असल्याचा तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल असताना ही उठाठेव कशाला असा सवाल त्यांनी केला आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेशी खोटं बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप भातखळकर यांनी केला मेट्रो कारशेडच्या कामाला मागच्या नऊ महिन्यापासून स्थगिती दिलेली आहे त्यामुळे जनतेचं दिवसाला पाच कोटी रुपयांचं नुकसान होत आहे असं ते म्हणाले दरेकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या संवादातून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे त्यांचा आजचा हा संवाद म्हणजे केवळ बोलाची कढी बोलाचा भात आहे ते फक्त वक्तव्ये करतात कृती मात्र कुठे दिसत नाही अशी टिका विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काल केली लोकल सुरु करण्याची मागणी होत असताना मला गर्दी नको त्यामुळे लोकल ट्रेन सुरु करणार नाही असं मुख्यमंत्री सांगत आहेत पण तुम्हाला काय हवे हे महत्त्वाचं नाही तर जनतेला काय हवं आहे याचा कधीतरी विचार करा असा टोला दरेकर यांनी लगावला नकारात्मक संवाद नको काही तरी सकारात्मक गोष्टीची अपेक्षा आहे असं ते म्हणाले

आरोग्य मंत्रालयानं काल दिलेल्या माहितीनुसार बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत सातत्यानं आघाडीवर राहिला आहे बरे होणारे निम्म्याहून अधिक रुग्ण सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या पाच राज्यांमधले आहेत

सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे शेतकऱ्यांनी शेतात वाळवण्यासाठी तसंच ठेवलेलं सोयाबीन पावसानं भिजलं असेल तर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा उतरवला आहे त्या शेतकऱ्यांना काढणीपश्चात नुकसान भरपाई या सदराखाली पिक विमा मिळू शकतो त्याबात आमच्या वाशिमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत

यामध्ये नुकसान कळविताना सर्वे नंबर सह नुकसानग्रस्त क्षेत्र तपशीलही कळवावा लागतो नंतर संयुक्त समिती नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करते

आकाशवाणी बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे

आता आम्हाला आमचं विदर्भाचं वेगळं राज्यंच हवं आहे असं ठाम प्रतिपादन विदर्भ आंदोलनाचे नेते राम नेवले यांनी केलं आहे शनिवारी संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्य संकल्प दिन पाळण्यात आला त्या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणीशी बोलताना नेवले म्हणाले की आमच्या या मागणीबद्दल आम्ही विदर्भ संकल्पदिनी राष्ट्रपती पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना संपूर्ण विदर्भातून ई मेलनं निवेदनं पाठवली आहेत धूर मुक्त चुल मुक्त महाराष्ट्र धुर मुक्त महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्हा केरोसीन मुक्त जिल्हा झाला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काल नाशिकमध्ये दिली याबाबत भुजबळ यांनी जिल्हा प्रशासन प्रवठा विभाग आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे हवामान आपल्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याचं सोडून जास्तच सक्रीय झालेला मान्सून सध्या संपूर्ण राज्याला झोडपून काढतो आहे त्याला कारणीभूत ठरतो आहे बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा ढगाळ वातावरणात अचानक सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट सुरू होतो आणि जोरदार सरी सारे व्यवहार विस्कळित करून टाकतात असं चित्र काल राज्याच्या सर्वच भागांतल्या गावांत दिसून आलं विदर्भ मराठवाड्यातल्या अनेक तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही गावांत ही स्थिती होती राज्यातली बहुतांश धरणं आधीच तुडूंब भरली आहेत आताच्या पावसामुळे काही धरणांचे दरवाजे पुन्हा घडावे लागत आहेत पेनगंगा आणि वैनगंगेच्या खोऱ्यात त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या पावसामुळे खरिपाचं जे पीक कापणीनंतर शेतात सुकायला ठेवलं होतं त्याचं नुकसान झालं पण या पावसामुळे जमीनीतला ओलावा वाढून त्याचा रब्बीला मात्र फायदाच होईल अशी अपेक्षा आहे आज विदर्भात सर्वत्र मराठवाडा आणि कोकणात अनेक ठिकाणी तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते सध्याच्या हवामानामुळे समुद्रही खवळलेला असल्यानं मच्छीमारांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार